स्वातंत्र्य सैनिकांनी मराठवाङ्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं आपण मराठवाङ्याला सम्रुद्वी मिळवून देऊ असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले

पोलिसदलाने हवेत बंदुकीच्या फेरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना दिली विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेपरिवहन मंत्री दिवाकर रावते खासदार चंद्रकांत खैरे औरंगाबाद चे महापौर नंदक्मार घोडेले इतर लोकप्रतिनिधी स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ नागरिक यावेळी उपस्थित होते पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते बीडच्या पोलिस मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी पोलिस दलाचं संचलन झालं ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर स्वातंत्र्य सैनिक प्रतिष्ठित नागरिक सर्व सामान्यांच्या भेटी यावेळी मुंडे यांनी घेतल्या या निमित्तानं मराठवाड्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कालच्या सफल उड्डाणाबद्दल इस्त्रोच्या वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं आहे

आज गौरींबरोबरच पाच दिवसांच्या गणपतींच्या विसर्जनाचा दिवस विहिरी तलाव तसंच कृत्रीम तलावांमध्ये विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे

पेट्रोल आणि डिझेलचे भाव आज पुन्हा वाढले

ध्यानचंद पुरस्कारांसाठी कुस्ती प्रशिक्षक दादू चौगूले यांच्या नावाची शिफारस निवड समितीने केली आहे न्यायमूर्ती मुकूल मुद्गल यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं यंदाच्या द्रोणाचार्य आणि ध्यानचंद पुरस्कारांसाठी ची नावांची यादी काल सरकारला सादर केली हॉकी प्रशिक्षक भरत छेत्री आणि तिरंदाजी प्रशिक्षक सत्य देव प्रसाद यांचा त्यात समावेश आहे द्रोणाचार्य पुस्स्कारासाठी विश्वविजेती भारोत्तोलक मीराबाई चानू चे प्रशिक्षक विजय शर्मा मुष्टियुध्द प्रशिक्षक सी ए कुट्टपा आणि टेबल टेनिस प्रशिक्षक श्रीनिवास राव यांची नावं समितीने सुचवली आहेत क्रिकेट प्रशिक्षक तारक सिन्हा यांच नाव द्रोणाचार्य जीवन गौरव पुरस्कारासाठी सुचवलं आहे

आंदळकर यांनी अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये राज्याचं नेतृत्व केलं

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे